राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे विधिमंडळ नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे फडणवीस यांनी काल राज्यपालांची भेट घेऊन ही मागणी केली अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं न्कसान झालं असल्यानं त्यांना त्वरित मदत निधी वितरित करुन दिलासा द्यावा असं ते म्हणाले

गरीब रुग्णांसाठीच्या मुख्यमंत्री सहायता निधीचं संचालन राज्यपाल कार्यालयातर्फे करण्यात यावं आणि एकही गरजू रुग्ण मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी आदी मागण्याही फडणवीस यांनी यावेळी केल्या

पवार यांनी काल नागपूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते सरकारनं नुकसानीचे सरसकट पंचनामे करून त्यानुसार तातडीनं मदत द्यावी असंही ते म्हणाले येत्या सोमवारी संसदेचं सत्र सुरू होत असून त्यावेळी कृषी आणि अर्थमंत्रालयाकडे या संदर्भात पाठप्रावा करणार असल्याची माहिती पवार यांनी यावेळी दिली

सांगली जिल्ह्यातल्या विटा आणि नेवरी इथं त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकड्रन मदत मिळावी याकरता सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं ते म्हणाले तसंच त्यांनी सातारा जिल्ह्यातल्या खटाव आणि माण तालुक्यात पिकांची पाहणी केली

ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते म्ख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील असं ते म्हणाले अवकाळी पावसामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीबाबत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घ्यायला उशीर केला अशी टीकाही त्यांनी केली काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं आधीच राज्यपालांची भेट घेतली होती तसंच सध्या दोन्ही पक्षांचे नेते लोकप्रतिनिधी शेताच्या बांधावर नुकसानीचा आढावा घेत आहेत असं त्यांनी यावेळी नमूद केलं

इथं भाजपाचाच मुख्यमंत्री होईल असा विश्वास भारतीय जनता पक्षानं व्यक्त केला आहे काल मुंबईत भाजपाच्या संघटनात्मक पातळीवरच्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वार्ताहरांशी बोलताना राज्यात कडबोळं सरकार टिकणार नाही असं म्हटलं भाजपाच्या या बैठकांमधे विधानसभा निवडणुकीचं विश्लेषण शेतकऱ्याचे प्रश्न यासह इतर मुद्यांवर चर्चा झाली असून भाजपाची संघटनात्मक रचना तयार होणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं

काँग्रेसच्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा झाली असून आणखी काही मुद्दांवर चर्चा करायची असल्यानं दोन तीन दिवसांत दिल्लीत पुन्हा बैठक घेण्यासंदर्भात आपण सुचवलं असल्याचं त्यांनी सांगितलं राज्यात स्थीर सरकार असावं विकास व्हावा राज्यासमोरचे यक्ष प्रश्न सोडवण्यासाठी सरकारनं प्रयत्न करावे अशी या सर्व पक्षांची इच्छा असल्याचं पवार यावेळी म्हणाले दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुख्यमंत्रीपद हे शिवसेनेकडेच राहणार असल्याचं म्हटलं आहे मुख्यमंत्रीपदाच्या मुद्यावरुन शिवसेना युतीतून बाहेर पडली शिवसेनेच्या भावनांचा आदर करण्याची आमची जबाबदारी असल्याचं मलिक यांनी नमूद केलं

ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर केलेल्या टीकेला त्यांनी यावेळी उत्तर दिलं तीन पक्षांचं नाट्य राज्य पहात आहे आणि ते राज्याला मान्य नाही असं ते म्हणाले पूर्वी सर्व राजकीय नेते शिवसेनेच्या नेत्यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर जात असत आता सत्ता लालसेपोटी मातोश्रीहन निघून नेते पंचतारांकित हॉटेलच्या फेऱ्या करत आहेत अशी टीका शेलार यांनी केली

ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते शिवसेना आगामी पाच नव्हे तर पंचवीस वर्षे मुख्यमंत्रीपद भूषवेल असं राऊत यांनी नमूद केलं

शासकीय संस्था आणि शेतकरी यांच्यातील द्वा म्हणून ही केंद्रं काम करतील अशी माहिती पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी दिली आहे ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यात सहभागी होण्यासाठी सरकारी संस्थाकडून परवानग्या घ्यायला आपण कार्यकर्त्यांना सांगितलं असल्याचंही दानवे यांनी सांगितलं

त्यांनी काल जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांची भेट घेऊन ही मागणी केली असून येत्या काळात पाच हजार क्विंटल हरभरा बियाणं नांदेड जिल्ह्यात उपलब्ध करून देणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं

हे सर्व मजूर मध्य प्रदेशातले असून गेवराईच्या सूत गिरणीवर कामासाठी ते जात होते

काल संध्याकाळी येस आय अॅम गिल्टी या सत्यजित खारकर लिखित नाटकाचा प्रयोग झाला नांदेड इथंही या स्पर्धेची प्राथमिक फेरी कालपासून सुरु झाली

ग्रामपंचायत कार्यालयाचे ग्रामविकास अधिकारी सरपंच आणि प्रभागाचे सदस्य या समस्येकडे द्र्लक्ष करत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे

यावेळी आमदार मोहन हंबर्डे यांच्यासह सर्व समाजातले धर्मगुरू प्रतिष्ठीत नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते

पानिपतच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज वेलफेअर संघातर्फे हा पुरस्कार देण्यात आला

यावेळी त्यांनी गावात सुरु असलेल्या विविध विकास कामांची पाहणी केली